दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आज दिल्लीतल्या अखिल भारतीय आयूर्विज्ञान संस्था एम्स इथं कोविड लसीचा दसरा डोस घेतला कोरोनाला पराजित करण्यासाठी असलेल्या काही उपायांपैकी लसीकरण एक आहे आपण जर लसीकरणास पात्र असाल तर कोविड डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करावी असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज मुंबईत जे जे रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अपर सचिव मनोहर अगनानी यांनी या राज्यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे

त्यामुळे महाराष्ट्रात लसीकरणाच्या कार्यक्रमात सुधारणा करणं आवश्यक असल्याचं गगनानी यांनी म्हटलं आहे

कामगार विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते कोणत्याही परिस्थितीत राज्यातले कारखाने उद्योग तसंच असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांचे कोणतेही उद्योगधंदे बंद होणार नाहीत याची संपूर्ण दक्षता आणि काळजी राज्य शासनाकडून घेण्यात येत असल्याचं म्श्रीफ म्हणाले

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्यानं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा होणार की नाही अशी शंका उपस्थित होत आहे मात्र ही राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा असून केंद्रीय संस्थांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्यानं ही परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहे अशी ग्वाही देशमुख यांनी दिली तसंच वैद्यकीय शिक्षण प्रणालीत येणाऱ्या संस्था होमिओपॅथी नर्सिंग अशा विद्यापीठाशी संलग्न असणारे अभ्यासक्रम आणि विद्यालयंही टाळेबंदीतून वगळण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं

त्याचबरोबर शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणी केंद्रीय अन्वेषण संस्थेला वाझे याची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे या बाबतीत सीबीआयनं एनआयएशी समन्वयानं काम करावं असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत

याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजयक्रमार फड यांनी सर्व अधिकारी कर्मचार्यांचं अभिनंदन केलं आहे

संघटनेच्या वतीनं काल या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल

कानन येळीकर यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलं आयटक या कामगार संघटनेकडून ही माहिती देण्यात आली न्याय्य मागण्यांच्या पाठप्राव्यासाठी कोविड योध्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन मात्र सुरुच राहणार असल्याचं आयटकनं स्पष्ट केलं आहे

या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती

कंत्राटदारांची प्रलंबित देयकं देण्यात यावीत कामासाठी निधीची तरतूद करावी कागदपत्र मंज्रीच्या जाचक अटी बदलाव्यात अश्या मागण्या महासंघान केल्या आहेत

महाविद्यालयातल्या प्राध्यापक तसंच कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फुते प्रतिसाद दिला